या उपग्रहाला जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण केलं जाणार आहे

राफेल लढाऊ विमान बनवणारी डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रपियर यांनी या खरेदी व्यवहारासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केलेले गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या व्यवहारांविरुद्धच्या आरोपांवर प्रतिक्रीया नोंदवली या करारात रिलायंस कंपनीला भागीदार करण्याचा निर्णय पूर्ण दसॉल्ट कंपनीचा होता यात भारत सरकारनं हस्तक्षेप केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

न्यायमूर्ती सुनिल गौर या याचिकेवर येत्या गुरुवारी सुनावणी घेणार आहेत

ते काल नवी दिल्ली इथं जैवतंत्रज्ञान विभाग आणि वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीला दहा वर्षे झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते मध्रमेह अतिदाब ह्दयविकार अशा आजारांचं प्रमाण वाढत आहे या आजारांवर प्रतिबंध आणि उपचार या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत असं ते म्हणाले पृथ्वीचं त्यावरच्या प्रजातींचं आणि त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याच्या लढाईतले सैनिक अशा शब्दात त्यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थानी अशा यंत्रणेची अट घातल्यावरुन हे निर्देश देण्यात आले आहेत आक्षेपार्ह मजक्राविरुध्द प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत ड्विटरच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतल्याची माहिती अधिकृत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली

यापूर्वी हिंसाचाराला चिथावणी देणारा द्विटरवरचा मजकूर हटवण्याची कायदेशीर विनंती दिल्ली पोलिसांनी केल्यावर ड्विटरनं दिरंगाई करुन असमाधानकारक पध्दतीनं काम केलं होतं

कायद्यानुसार हे नवं मंडळ स्थापन केलं जाणार आहे

देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेतल्या ग्णवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांना संपूर्ण स्वायत्तत्ता मिळावी यादृष्टीनं हे मोठं पाऊल आहे असं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बेकायदा प्रतिबंधक हालचालीचं कलम यूएपीएचा समावेश करण्यात यावा असा अर्ज केंद्रीय ग्रन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं न्यायालयात दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयनं सनातनचा साधक डॉ वीरेंद्रसिंह तावडे सचिन अंदुरे अमित दिगवेकर राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना अटक केली होती या गुन्ह्यात यूएपीएचं कलम अंर्तभूत करण्यासाठी तसंच आरोपींविरोधात प्रवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे दोन वेगवेगळे अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस

सय्यद यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहेत

त्यात भारताच्या पी व्ही सिंधूचा पहिला सामना थायलंडच्या निचॉन जिंदापालशी होणार आहे सलामीच्या फेरीत सायना नेहवालची लढत जपानच्या अकाने यामाग्चीशी होईल प्रुष एकेरीत किदंबी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंटशी तर एचएस प्रणॉयचा मुकाबला डेन्मार्कच्या अॅडर्स अॅटन्सनशी होणार आहे

साई प्रणीत आणि समीर वर्माही प्रुष एकेरीत खेळत आहेत